नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे हे पुरस्कार दिले जातात

यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामविलास पासवान आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ही माहिती दिली

शिक्सेनेची जन आशिर्वाद यात्रा मतांसाठी नाही तर जनतेचे आभार मानण्यासाठी आहे असं युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे ही यात्रा परभणीतल्या पालम आणि गंगाखेड इथं पोचल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते शिवसेना कायमच जनतेसोबत आहे गारपीट दुष्काळ यांसारख्या आपत्तीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असंही आदित्य ठाकरे म्हणाले नवा महाराष्ट् घडवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहनंही त्यांनी केलं राज्यमंत्री अर्जून खोतकर खासदार संजय जाधव आणि शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राज्यभरात अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे पाणी साचल्यानं पश्चिम उपनगरांतले चारही सबवे बंद करण्यात आले आहेत पूर्वद्रतगती मार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्यानं वाहत्कीची कोंडी झाली आहे तिन्ही मार्गावरच्या रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाला आहे संततधार पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिरानं सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं दिली आहे दादर हिंदमाता किंग्ज सर्कल लोअरपरळ सायन धारावी वांद्रे कुर्ला चेंबूर काळाचौकी अंधेरी दहिसर बोरीवली गोरेगावसंह अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे

आज दुपारी पावणे दोन पासून मोठी भरती असल्यानं किनाऱ्यावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यातही काल रात्री पासून सुरू झालेल्या मु्सळधार पावसामुळे ढोकाळी हाजुरी कोपरी आणि पातळीपाडा इथल्या बहुतेक धरांमधे पावसाचं पाणी शिरलं असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामूळे जिल्ह्यातल्या वैतरणा पिंजाळ सूर्या या नद्यांसह खाड्या नाले आणि ओढेदेखील द्थडी भरून वाहत आहेत

मेनोर पालघर मार्ग बंद झाला आहे याशिवाय पालघर सफाळे बोईसर पालघर हे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत

रायगड जिल्हयातही कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र प्रस्थिती निर्माण झाली आहे

रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन आजही विस्कळीत झालं असून खेड तालुक्यात जगबुडी नदीनं गेल्या बारा तासात दुसऱ्यांदा धोक्याची पातळी ओलांडली पावसामुळे अनेक मार्गांवरची वाहतुक बंद झाली आहे तर संगमेश्वर आणि माखजन बाजारपेठांमध्ये पाणी भरलं आहे सातान्यात कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे

सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना पबर आला आहे

पनवेल जवळच्या खारघर इथलं पर्यटकांचं आकर्षण असलेल्या पांडवकडा धबधब्यावर आज चार तरूणी वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे

पंढरीनाथ आव्हाड असं या स्थापत्य अभियंत्याचं नाव आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या परळी विधानसभा मतदारक्षेत्रात महिलां संपर्क अभियान राबवत आहेत या अभियानाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती त्या मतदारांपर्यंत पोचवत आहेत राज्य आणि केंद्र सरकारनं जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप त्यांनी केला पालघर जिल्ह्यात चालू वर्षाच्या खरीप हंगामासाठी क्रॉपसॅप योजनेअंतर्गत खोडकिडी प्रसार रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे गेल्यावर्षी तूडतूडे आणि खोडकिड्याच्या प्रादूर्भावानं पिकांचं नुकसान झालं होतं

या मालिकेतला पहिला सामना आज अमेरिकेतल्या लॉडरहिल इथं होणार आहे

आकाशवाणीवरून संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून या सामन्याचं थेट समालोचन हिंदी आणि इंग्रजी भाषेतून प्रसारीत केलं जाईल